ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे

संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे आरोग्य सचिव या बैठकीला उपस्थित होते

या सर्व जिल्ह्यांमधे जिथे कोरोनाचा सर्वाधिक प्राद्भाव आहे त्या त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या उपाययोजना कठेर आणि प्रभावीपणे राबवाव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा दर पाच टक्क्याच्या खाली राहावा यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी गृह विलगीकरणात असलेल्यांवर देखरेख ठेवावी नवा रुग्ण आढळल्यानंतर त्याला लागलीच रुग्णालयीन उपचार उपलब्ध होतील हे पहावं अशा सूचना राजेश भूषण यांनी दिल्या आहेत

देशात सध्या कोरोना ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त जास्त आहे

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला

जम्बो सेंटरमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी राजीनामा दिल्याची माहिती पसरत आहे मात्र आधीची एजन्सी रद्द करण्यात आली आहे आणि महापालिकेच्या वतीनं त्वरीत नेमण्यात आलेले सर्व डॉक्टर कर्मचारी सेवेत रुजू आहेत असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्बो कोविड रुग्णालयातल्या परिस्थितीचा आढावा घेतला

पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्यासह माजी आमदार संभाजी पवार नितीन शिंदे माजी खासदार राज् शेट्टी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशम्ख आणि स्वर्गीय आर

पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आले आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज औरंगाबाद जालना आणि सोलापूर इथल्या रुग्णालयांमधल्या टेलिआयसीय् सेवेचा श्भारंभ केला या तंत्रज्ञानावर आधारलेल्या सेवेम्ळे राज्यात तज्ञांची जाणवत असलेली कमतरता काही प्रमाणात भरून काढता येईल तज्ञांचं मार्गदर्शन मिळू शकणार असल्यानं अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या गंभीर अवस्थेतल्या कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणं शक्य होऊ शकेल असं टोपे यांनी सांगितलं मुख्यमंत्र उदधव ठाकरे यांचं वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी दाऊद गँगचा हस्तक असल्याचं सांगत आज आलेल्या निनावी फोन बाबत परीवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं की त्या व्यक्तिला म्ख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं मात्र मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे पोलीस याचा सखोल तपास करत आहेत गंमत म्हणून देखील जर कोणी हा फोन केला असेल तरी त्याच्यावर पोलीसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले

यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे त्याम्ळे धरणे बंधारे भरले आहेत

स्पर्धेच्या प्रथेन्सार सलामीचा सामना मागील स्पर्धेतला विजेता संघ म्ंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ चेन्नई स्पर किंग्स यांच्यात रंगणार आहे

सलामीच्या सामन्यानंतर प्ढील दिवशी द्बईमध्ये दिल्ली कपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांमध्ये स्पर्धेचा पहिला सामना होईल तर त्यानंतर तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळ्रू या संघांमधे होईल कोरोना योध्यांना वेळेवर वेतन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले असून त्याचं उल्लंघन होत असल्याचं मास्क या आरोग्य सेविकांच्या संघटनेने म्हटलं आहे आपले प्राण धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना वेळेवर वेतन मिळत नसून गेले दोन महिने त्या वेतनाविना असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासारख्या देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष न देता केंद्रातलं भाजपा सरकार केवळ संवेदनशील म्दद्दयांवर राजकारण करण्यावर भर देत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तापसे यांनी केली आहे पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं आश्वासन देणारं सरकार प्रत्यक्षात मात्र अनेक वर्षांच्या परिश्रमांमधून निर्माण झालेल्या देशाच्या संपतीचा लीलाव करत असल्याचं त्यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यातल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातला प्रम्ख आरोपी डॉ स्दाम मूंडे याच्या दवाखान्यावर आज पहाटे महसूल पोलीस आणि आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला यामध्ये त्यांनी लाखो रुपये किमतीची गर्भपाताची औषधं आणि साहित्य तसंच सोनोग्राफीची प्रिस्क्रिप्शन्स जप्त केली सुदाम मुंडे गेले सहा महिने जामिनावर असून त्याची वैद्यकीय पदवी न्यायालयानं कायमस्वरूपी रद्द केली आहे तरीही त्यानं त्यानं बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता याबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली राज्य सरकारनं सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेला दोन दिवसांची म्दतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आय्क्तांना कालावधी वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे

कोरोनासह अनेक अडचणींम्ळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसह असंख्य विदयार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आले नव्हते जालना जिल्ह्यात घनसावंगी ताल्क्यातल्या पानेवाडी इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतली तिजोरी पळवल्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकड्न तिजोरीसह रोख रक्कम आणि ग्न्हयासाठी वापरलेली गाडी एक दुचाकी असा एकूण पावणेसात लाखांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे ठाणे जिल्ह्यात फोनवरून त्रीवार तलाक देणाऱ्या खलिद शेख या इसमा विरोधात भिवंडी पोलिसांनी ग्न्हा नोंदवला आहे शेखनं आपल्या बहिणिच्या मोबाईलवर कॉल करून तलाक दिल्याचं त्याच्या पत्नीनं तक्रारीत म्हटलं आहे आईच्या घरी आल्याचा राग आल्याम्ळे शेखनं त्रिवार तलाक म्हणत फोन ठेवला असंही या तक्रारीत तिनं नमूद केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात देवरुखजवळच्या कासारकोळवण इथल्या बाव नदीमध्ये काल दोन जण वाहन गेले स्थानिक ग्रामस्थांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं घेतलेल्या शोधात त्या दोघांचे मृतदेह आज सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं ऑगस्ट महिन्यातल्या दमदार पावसानं म्बईकरांची पाणीटंचाईची चिंता द्र केली आहे तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याम्ळे म्ंबईला पाणीप्रवठा करणारे तलाव काठोकाठ भरले आहेत